स ऊर्जा विभागाच्या नोकर भरतीत सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून आरक्षण देण्याचा ऐच्छिक पर्याय उपलब्ध करून देणारा शासन आदेश जारी

ते काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चेच्या उत्तरात बोलत होते ज्या शेतकऱ्यांना नवे पर्याय नको असतील त्यांच्यासाठी बाजार समितीचा पर्याय कायम असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला केंद्र सरकार संवेदनशील असावं देशातल्या जनतेनं मागणी करण्यापूर्वी त्यांच्या प्रगतीचे निर्णय सरकारने घेतले पाहिजेत असं त्यांनी नमूद केलं सुधारित कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या पक्षांनी आपापली सरकारं असलेल्या राज्यांमध्ये काही प्रमाणात असेच निर्णय घेतले असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं आंदोलक आणि आंदोलनजीवी या दोन्हीतला फरक लक्षात घेणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले दिछीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचं पावित्र्य आंदोलनजीवी लोकांनी स्वतच्या स्वार्थासाठी कलंकित केल्याचं पंतप्रधान म्हणाले आत्मनिर्भर भारत योजना संरक्षण आणि सीमा सुरक्षा पायाभूत सुविधा कोविड लसीकरण यासह अनेक विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं पंतप्रधानांच्या उत्तरानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा धन्यवाद प्रस्ताव मंजूर झाला दरम्यान लोकसभेत आणि राज्यसभेत काल अर्थसंकल्पावरील चर्चेला प्रारंभ झाला तर काल राज्यसभेत बंदर विकास विधेयक मंजूर झालं

या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही हा विरोधकांचा आरोप फडणवीस यांनी फेटाळून लावला

सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली

या शासन निर्णयाच्या अन्षंगानं ऊर्जा विभागाप्रमाणेच इतर विभागांनीही आदेश जारी करावेत अशी सूचना आपण कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्याचं चव्हाण यांनी सांगितलं यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचंही ते म्हणाले मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे प्रभावित झालेल्या उमेदवारांना सरकारच्या या निर्णयामुळे काही अंशी दिलासा मिळणार आहे

याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे महिला आणि बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त यांनी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिवांच्या समन्वयानं या कार्यालयांचं कामकाज हाताळावं असे निर्देश देण्यात आले आहेत या विभागीय कार्यालयांच्या परिक्षेत्रातील महिलांच्या समस्यांचं तातडीनं निवारण व्हावं यासाठी महिलेच्या इच्छेन्सार तज्ज्ञ सम्पदेशकाकडून सम्पदेशन केलं जाईल किंवा स्थानिक पोलीस ठाण्यातून सहाय्य उपलब्ध करून दिलं जाईल अतिमहत्वाच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी किंवा आयोगानं स्वाधीकारानं दखल घेण्यासारख्या प्रकरणात विभागीय कार्यालयांनी राज्य महिला आयोगाच्या सल्ल्यानं कार्यवाही करावी असंही शासनानं स्पष्ट केलं आहे

या फ्लॅटमधील बेकायदेशीर बदल नियमित करण्यासाठी पालिकेकडे रितसर अर्ज करु अशी माहिती कंगनाच्या वकीलांनी उच्च न्यायालयात दिली याबाबत पालिकेनं चार आठवड्यात योग्य तो निर्णय घ्यावा आणि निर्णय विरोधात असल्यास पालिकेनं दोन आठवड्यांपर्यंत कारवाई करु नये असे आदेश न्यायालयानं दिले आहेत

या उर्द घराच्या परिचालनासाठी स्थानिकस्तरावर उर्दू अकादमी स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही मलिक यांनी दिली पंतप्रधान जन विकास कार्यक्रमाअंतर्गत धनेगाव इथं सद्दावना मंडप बांधकामासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे या कामास चालना देण्यात यावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे

पैठण उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे

ही लस पूर्णत सुरक्षित आहे आरोग्य क्षेत्रात आघाडीवर काम करणारे आरोग्य अधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका तसंच नोंदणी झालेले इतर सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही लस टोचून घ्यावी असं आवाहन केंद्रेकर यांनी केलं

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचं कैफी आझमी आयडीया ऑफ इंडीयाचा प्रभावी भाष्यकार या विषयावर व्याख्यान झालं त्यापूर्वी लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी कुरुंदकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं कुरुंदकर यांच्या कन्या शामल पत्की साहित्यिक देविदास फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

विद्यापीठ प्रशासनाच्या विनंतीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे निर्देश जारी केले

पाच वर्ष वयोगटातील बालकांवर निसर्गावर आणि पक्षांवर प्रेम करण्याचा निसर्गाशी मैत्री करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम इतर जिल्हा परिषदांनी सुध्दा सुरु करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

या कारखान्यास लागणारा कच्चा माल विशेष कौशल्य याची माहिती दिल्यास त्यावर आधारित उद्योगांची स्थापना होईल आणि स्थानिक पातळीवर कुशल कामगार तयार होतील असं शंगारे यांनी सांगितलं

ते काल मनपाच्या सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत बोलत होते

मार्च अखेरपर्यंत करवसुलीसाठी पथकं तयार करण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे

लातूर पंचायत समितीत सामाजिक अधिकारिता शिबिराचं उद्घाटन आमदार देशमुख यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी दिव्यांग नागरिकांना सायकलसह इतर आवश्यक उपकरणांचं वाटप करण्यात आलं

उद्यानातलं बालकांचं खेळण्याचं साहित्य आणि इतर वस्तू या आगीत भस्मसात झाल्या

विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षीसं तसंच प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला

ही ट्रॉली शेतकरी तसंच पश्पालकांमध्ये लोकप्रिय होत आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर शेतातील भाजीपाला अन्य वाहनाने शहरात आणणे शेतकऱ्यांना खर्चिक जाऊ लागले त्यातच शेतकरी स्वतःच्या द्रचाकीला ट्रॉली जोड्रन भाजीपाला द्ध शहरात घेऊन आल्यास खर्च कमी होऊ लागला या संदर्भात अनिल पड़ळकर म्हणाले मी मोटरसायकल अॅटॅच असे मोटरसायकल ट्रॉली बनवलेली आहे

आणि सहजरित्या एक माणूस त्या मोटरसायकलच्या द्वारे एका जागेवरून द्रसऱ्या जागेवर माल नेण्यासाठी कमीत कमी खर्चामधे ही ट्रॉली बनलेली आहे

आणि शेतकऱ्यांची मागणीपण वाढलेली आहे अनिल प्ड्रळकर यांनी केलेली ही ट्रॉली शेतकऱ्यांना निश्चितच वरदान ठरेल

राहुल पाटील यांनी केली आहे पाण्याअभावी शेतीचे मोठं नुकसान होत असून पिण्याच्या पाण्याअभावी नागरिक तसंच जनावरांचे हाल होत असल्याचं पाटील यांनी काल औरंगाबाद लाभक्षेत्र विकास विभागाचे मुख्य अभियंता तसंच मुख्य प्रशासकांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे